त्यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेनं प्रत्येकी सात इजार कोटी रुपये मंजूर केले आहेत

भौगोलिक राजकारण आणि भौगोलिक अर्थशास्त्र या विषयावर आधारित रायसिना डायलॉग या भारताच्या महत्त्वाकांक्षी जागतिक परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत सात माजी राष्ट्रप्रमुख जगाला भेडसावणाऱ्या समस्येंवर आपले विचार मांडतील परराष्ट्र मंत्रालय आणि निरीक्षक संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी झाली या अधिसूचनेबरोबरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे

हे अनाथालय बिहार पीपल्स पार्टीचा माजी आमदार ब्रजेश ठाकूर चालवत होता याप्रकरणी फिर्यादी पक्षाची साक्ष विश्वासार्ह नसल्याचा दावा करण्याची याचिका ठाकूरच्या वकीलानं दाखल केली आहे त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी आपला निर्णय पुढं ढकलला आहे ग्राहकांना किमर्तीमध्ये अतिरिक्त सूट दिल्यामुळे निष्पक्ष व्यापार आणि स्पर्धा आयोगानं फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला नोटीस बजावली आहे स्मार्ट फोन आणि त्रिर साधनं विकणाऱ्या दिल्लीच्या व्यापार महासंघानं केलेल्या तक्रारींवरून ही नोटीस पाठवल्याचं बोललं जातं आहे स्पर्धा टाळण्यासाठी या दोन ऑनलाईन कंपन्यांमार्फत प्राधान्यकृत ग्राहकांना विशेष सवलत दिली जात असल्याचा आरोप या व्यापारी संघटनेनं केला आहे

उत्तराखंडमध्ये गेल्या चोवीस तासात उंचावरील भागांमध्ये नव्यानं हिमवृष्टी झाल्यानं तसंच राज्याच्या त्रिर भागात पाऊस पडल्यामुळे थंडीची लाट कायम राहिली कुमाऊं भागातल्या बागेबर पिठोरागढ अल्मोडा चंपावत आणि राजधानी डेहराडूनसह चामोली उत्तर काशी तिहारी आणि पौरी गढवाल शें काल रात्री पाऊस पडल्याचं वृत्त आहे पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाले आहेत राज्याच्या काही भागांमध्ये खराब हवामानामुळे वीज पुरवठा खंडित झाला

माछील विभागात लष्कराच्या तळावर हिमस्खलन होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जवान मृत्यूमुखी पडले असून एकजण बेपत्ता आहे या दूर्घटनेतल्या अन्य एकाला वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती लष्करातील सुत्रांनी दिली आहे कुपवारा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान मृत्युमुखी पडला महाराष्ट्रात गृह खात्यातली रिक्त पदं भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच सात हजाराहून अधिक पदांसाठी पोलिस भर्ती केली जाणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे ते काल दर्यापूर कें एका कार्यक्रमात बोलत होते

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर होत आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला थोड्यावेळापूर्वी सुरु झालेल्या या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणीवरुन दुपारी एकपासून प्रसारित होत आहे रात्री दहा वाजेपर्यंत किंवा सामना संपेपर्यंत ते चालू राहील एफएम रेनबो वाहिनीवर आपण ते ऐकू शकाल

डोनेशिया मास्टर्स सुपर फाय हन्ड्रेड बह्मिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधूचा पहिला सामना जपानच्या आया ओहोरीशी तर सायना नेहवालची सलामीची लढत जपानच्याच सायका ताकहाशीबरोबर होणार आहे सायना आणि सिंधू पहिल्या फेरीत प्रतिस्पर्ध्यावर मात करुन दुसरी सहज गाठतील अशी अपेक्षा आहे किदंबी श्रीकांतचा पहिला सामना झीनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोशी होणार आहे तर बी साईप्रणितचा पहिला सामना चीनच्या शी यू कीशी होणार आहे परुपल्ली कश्यप आणि एच एस प्रणॉय डीनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिटींग आणि जोनातन क्रिस्ती यांच्याशी सामने खेळतील तर समीर वर्माची गाठ पहिल्या फेरीत अनुभवी टॉमी सुगियारटीशी पडणार आहे होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

उपांत्य फेरीत त्यांचा सामना अमेरिकेची वानिया किंग आणि क्रिस्टीना मेकहेल या जोडीशी होईल मकर संक्रांतीचा सण देशाच्या अनेक भागात धार्मिक वातावरणात साजरा होत आहे सुर्याचं उत्तरायण सुरु होत असल्यानं हा सण साजरा केला जातो भरपूर पीक समृद्दी आणि प्रगतीसाठी निसर्ग आणि धरणीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे महाराष्ट्रात या दिवशी सुगड पूजनाची परंपरा आहे एकमेकांना तिळगूळ देऊन सद्गावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो काही भागात पतंग उत्सव साजरा केला जातो अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित एका मनीलँडरिंग प्रकरणी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांचा जामीन रद्द करण्याची संकवसुली संचालनालयाची विनंती दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे न्यायमूर्ती सुरेश कत्ति यांनी आज हा निर्णय दिला याप्रकरणी वेर चार आरोपींना याआधीच जामीन मिळालेला आहे तसंच पुरी यांनी शंभर दिवसापेक्षा जास्त काळ कोठडीत घालवला आहे असं सांगत न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाची विनंती फेटाळली

आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तपास करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवायला अमेरिकी संसदेनं गेल्या महिन्यात मंजुरी दिली